या प्रकरणी सर्व युक्तिवाद येत्या अठरा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आज पुन्हा सर्व पक्षांना केली पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर दररोज या प्रकरणाची सुनावणी होत आहे सुनावणीची वेळ दररोज एक तासाने वाढवून आता सायंकाळी पाच वाजेपर्यंत या प्रकरणी सुनावणी घेतली जात आहे दरम्यान या प्रकरणासंदर्भात प्रातत्व खात्यानं दिलेल्या अहवालावर शंका व्यक्त केल्याप्रकरणी मुस्लीम पक्षानं न्यायालयाची आज माफी मागितली

दिस्ली उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं वाड्रा तपासाला सहकार्य करत नाहीत असं न्यायमूर्ती चंद्रशेखर यांना सांगत त्यांच्या कोठडीची मागणी केली

मन की बात या कार्यक्रम मालिकेचा हा सत्तावन्नावा भाग असेल आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व केंद्रावरुन तसंच डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एआर आय डॉट कॉम या संकेतस्थळावरुन या कार्यक्रमाचं प्रसारण होईल

दरम्यान पृण्यात पावसाशी निगडित घटनांमध्ये मरण पावलेल्या नागरिकांची संख्या आता अकरा झाली आहे यामध्ये काल रात्री भिंत कोसळून मरण पावलेल्या पाच जणांचाही समावेश आहे बुलडाणा जिल्हयातल्या चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं पैनगंगा नदीला पूर आला आहे या पाण्याची आवक लक्षात घेता पेनटाकळी प्रकल्पामधून नदीपात्रात सहा हजार सातशे बेचाळीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे दरम्यान खामगाव तालुक्यात उभारण्यात आलेल्या निम्न ज्ञानगंगा प्रकल्पामधे यावर्षी प्रथमच पाणी साठवण्यात येत आहे पहिल्याच वर्षी दमदार पावसामुळे प्रकल्प ओसंडून वाहत आहे

मतदारसंघातल्या पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत कासमार तपासणी नाका इथं अकोल्यातल्या एका व्यापाऱ्याकडे ही रक्कम आढळून आली यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मागंदर्शनाखाली तपास सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे हिंगोली जिल्ह्याच्या कळमन्री तालुक्यातल्या जांब शिवारात एका शेतातल्या आखाड्यावर लपवून ठेवलेल्या गुटख्याच्या साठ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं काल छापा मारला

परभणी जिल्ह्यातल्या बोरी इथल्या गुटखा विक्रेत्याचा हा माल असल्याचं पोलिसांनी सांगितलं सांगली जिल्ह्यातल्या कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणी संशयित गणेश शेवाळे यास न्यायालयानं सात दिवस पोलीस कोठडी दिली आहे या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते हा अद्याप फरार आहे या गुन्ह्यातील संदीप मोहिते हनुमंत जगदाळे हे अटकेत आहेत या प्रकरणी आत्तापर्यंत अकराशे तक्रारी दाखल झाल्या आहेत